मकर संक्रांत लोहडी पोंगल बिहू वेगवेगळ्या भागात संक्रमणपर्वाचे वेगवेगळे उत्सव झाले

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही सुरू झालं आहे महिना कसा गेला ते कळलंच नाही असं ते म्हणाले एकमेकांच्या बऱ्या वाईट अनुभवातून बोध घ्यावा त्यातून जगण्याची नवी उमेद मिळावी हीच तर मन की बात असं सांगतच पंतप्रधानांनी आजच्या मन की बात ची सुरूवात केली आणि जलबिंदू निपातेन क्रमशः पूर्यते घटः थेंबा थेंबांनीच घडा भरतो छोट्या छोट्या प्रयासांनीच संकल्पसिद्धी होते या वर्षाच्या लक्ष्यपूर्तीसाठी एकजुटीनं प्रयत्न करत राहण्याच्या आवाहनानं आपल्या या संवादाची सांगता केली सुरूवातीच्या पराभवानंतर खचून न जाता भारतीय क्रिकेट संघानं जिद्दीनं संघर्ष करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयश्री खेचून आणली या विजयाचा दाखला देत खेळाडूंचं अभिनंदन करतानाच त्यांचा हा संघर्ष आणि त्यांनी दाखवून दिलेली संघशक्ती देशासाठी प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन पंतप्रधानांनी आजच्या मन की बात मधून केलं

बघा त्यातून तुम्हालाही काही प्रेरणा मिळेल असं ते म्हणाले यंदा स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष सुरू होतं आहे त्यानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांशी संबंधित ठिकाणांना भेटी द्या त्यांचं कार्य जाणून घ्या स्वातंत्र्यलढ्यातल्या दुर्लक्षित घटना प्रकाशात आणा त्यावर पुस्तकं लिहा असं आवाहन पंतप्रधानांनी तरूण पिढीला केलं आहे सर्व भाषांमधील युवा लेखकांना त्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल त्याबाबत अधिक माहिती शिक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मिळेल असं ते म्हणाले कोरोनावरील स्वदेशी लस आता आत्मनिर्भर भारताचं प्रतिक बनली आहे असं सांगून या संकटकाळात भारत आज जगाला मदत करू शकतो आहे कारण औषधं आणि लसींबाबत भारत सक्षम आहे तो जेवढा अधिक सक्षम होईल तेवढी तो मानवतेची सेवा अधिक करेल त्यामुळे जगाला लाभच होईल असा निर्वाळा पंतप्रधानांनी मन की बात मधून दिला कोरोनाविरुद्ध भारतानं दिलेल्या लढ्यानं जगासमोर एक आदर्श निर्माण केला

कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत नवं तंत्रज्ञान अंगिकारलं जातं आहे कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी सरकार वचनबद्ध आहे त्यासाठी अनेक पावलं उचलण्यात आली आहेत या दिशेनं सरकारचे प्रयत्न जारी राहतील अशी ग्वाही आजच्या मन की बातमधून पंतप्रधानांनी दिली ग्वाही

फास्टॅगमुळे आता टोलनाक्यांवर कमी वेळ लागतो

त्यामुळे फास्टॅग वापरा वेळ आणि इंधन दोन्ही वाचवा असं आवाहनही पंतप्रधानांनी आज मन की बात च्या माध्यमातून केलं

सर्वांनीच यात आपलं योगदान द्यायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

रस्ते अपघात केवळ आपल्याच देशासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे आज भारतात रस्ते सुरक्षेसाठी सरकारच्या बरोबरीन वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत असं पंतप्रधानांनी सांगितलं

हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात

पोलिओ मोहीम देशभरात आज पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येत आहे पोलिओ राष्ट्रीय प्रतिबंधक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल संध्याकाळी पाच वर्षाखालील बालकांना पोलिओची लस देऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला

आरोग्य कर्मचारी दोन कोटी घरांना भेट देऊन पोलिओ लसीकरण मोहीम राबवणार आहेत

चित्रपटगृह चालकांनी शक्यतो आॅनलाईन तिकिटविक्रीवर भर द्यावा चित्रपटांच्या दोन खेळांमध्ये पुरेसा अवधी ठेवावा स्वच्छता आणि आरोग्यासंबंधीच्या नियमांचही योग्यरीतीनं पालन करावं असंही त्यांना सांगण्यात आल्याचं जावडेकर यांनी स्पष्ट केलं

तथापि राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रत्यक्ष स्थितीचा अंदाज घेऊन अतिरिक्त उपाययोजनांचा विचार करता येईल असंही त्यांनी नमूद केलं याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोनाविरुद्धचा हा यशस्वी लढा आपल्याला यापुढेही चालू ठेवायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार